मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक विधेयक विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी शशी थरुर द्रमुकचे टी आर बालू तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी हे विधेयक मांडण्यास विरोध दर्शवला सध्या या विधेयकावर सदनात चर्चा सुरू आहे गेल्या सरकारच्या कार्यकाळातही हे विधेयक लोकसभेनं संमत केलं होतं मात्र राज्यसभेत ते संमत होऊ शकलं नव्हतं या विधेयकानुसार तिहेरी तलाक हा गुन्हा ठरणार असून त्यासाठी तुरुंगवासाची तरतूद आहे

मुश्रीफ यांचे पुत्र तसंच निकटच्या नातलगांच्या पुणे आणि इतर शहरातल्या घरांवरही छत्तपे घालण्यात आले असून सुमारे तीस ते चाळीस जणांची अनेक पथकं विविध कागदपत्रांची तपासणी करत आहेत सांगली सातारा सोलापूर सह ठाणे जिल्ह्यातून ही पथकं दाखल झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मुंबईत मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांनी सचिन अहीर यांचं स्वागत केलं आपल्यासोबत राज्यभरातून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छ्क असल्याचं अहीर यांनी यावेळी सांगितलं अहीर यांच्या शिवसेना प्रवेशानं फक्त शिवसेनेची नव्हे तर मराठी माणसाची ताकद वाढल्याचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

निर्मला सीतारामन दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे या परिषदेत सहभागी होणार आहेत

या बैठकीमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांवरच्या करात कपात करणं सौर उर्जेवर चालणाऱ्या योजनांना चालना देणं तसेच लॉटरी संबंधित किंमती तर्कसंगत करणं यावर निर्णय होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे पहिले लोकशाही पुरस्कार जाहीर झाले आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत परवा म्हणजे शनिवारी मुंबईत या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज मुंबईत केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

ग्रंजन विकास पाटील असे या चौदा वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून ती सायकलने शाळेत जात असताना सुरतच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकने तिला धडक दिली यात तिचा जागीच मृत्यू झाला

व्ही सिंधू आणि एस एस प्रणोय आज आपापले दुसऱ्या फेरीतले सामने खेळतील

पुरुष दुहेरीच्या दुसर्या फेरीत सात्तिवक साईराज आणि चिराग शेट्टी ची लढत चीनच्या ह्युआंग की जिआंग आणि लुई चेंग बरोबर आज होणार आहे